करोना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जनता कर्फ्युची संकल्पना मांडली

आगामी काही दिवस अपरिहार्य असेल तरच घराबाहेर पडा उगाच घाबरून वस्तूंची साठेबाजी करू नका हातावर पोट असलेल्या व्यकींच्या हिताची काळजी घ्या घरातल्या वृद्धांना जपा रुग्णालयात उगाच गर्दी करू नका असं आवाहनही मोदी यांनी आपल्या भाषणात केलं

कोरोना संकटामुळे घाबरून न जाता या संकटाचा धैर्यानं आणि जिद्दीनं प्रतिकार करू अशा आधासक शब्दात दिलासा देतानाच मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला सरकार आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आगामी दहा दिवस अत्यंत महत्वाचे असून जास्तीत जास्त खबरदारी घेऊन हा संसर्ग दूसऱ्या टप्प्यातच रोखावा लागेल अन्यथा आरोग्याशी तडजोड करावी लागू नये म्हणून मुंबईतील लोकलसुद्धा बंद कराव्या लागतील असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिला

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली असून काल रत्नागिरी जिल्ह्यातही एक कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबई विमानतळाला भेट दिली

कोरोना प्राद्र्भावामुळे सिंगापूरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे

यामध्ये पूणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस पूणे सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस पुणे सोलापूर इंटर सिटी भुसावळ पुणे एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे

कोरोना प्रादूर्भावाला पायबंद घालण्यासाठी राज्यात चौदाशे खाटांचे विलगीकरण कक्ष येत्या आठवडाभरात उभारले जाणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

दूध धान्य भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतघ्या सूचना प्रभाचे विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांनी काल दिल्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती मास्क सॅनिटायझरच्या साठेबाजांवर कारवाई गरजूंना वाटप फेरीवाले सलून स्पा आठवडी बाजार पानटपऱ्या बंद त्याच बरोबर प्रवाशांची तपासणी जमावबंदीची अंमलबजावणी अशा बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळविल्या आहेत विषाणू संसर्ग झाल्याच्या संशयावरून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत असलेल्या काही व्यक्ति पळून जात असल्याचं निदर्शनास आल्यानं गृह मंत्रालयानं कठोर पावलं उचलली असून आता अशा व्यक्तींवर साथीचे रोग प्रतिबंधात्मक अधिनियमांतर्गत थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत स्वाईन फ्ल नाशिक शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही पण तिथे जानेवारी पासून आत्तापर्यत स्वाईन फ्लूचे सहा रूग्ण सापडल्यानं भिती निर्माण झाली आहे त्यात मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच चार रूग्ण आढळल्यानं शहरात घिंतेच वातावरण आहे

महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकमधून कोरोनाग्रस्त चीन तसंच यूरोपलाही मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात झाल्याचं कृषी आणि प्रक्रियायुक्त कृषिमाल निर्यात विकास महामंडळ अर्थात अपेडा ने म्हटलं आहे

मात्र चीनमध्ये नेमकी किती निर्यात झाली याची आकडेवारी यंदाचा हंगाम संपल्यानंतर म्हणजे एप्रिल अखेरपर्यंत मिळणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

निर्भया दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही गुन्हेगारांना अखेर आज फासावर चढवण्यात आलं सात वर्षाहून अधिक काळ हा खटला चालला अखेरपर्यंत फाशी टाळण्यासाठी आरोपींनी चालवलेल्या प्रयत्नांमुळे ठरलेली फाशी अनेकदा पुढे ढकलावी लागली त्यामुळे जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होती अखेर सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आज पहाटे साडेपाच वाजता चार गुन्हेगारांना तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आलं पीक नकसान वर्षावाच्या रूपानं जीवनदान देणाऱ्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या होत असलेल्या अवकाळी पावसानं मात्र अस्वस्थ केलं आहे पिकं जमीनदोस्त होताना पाहण्याचं दुर्दैव अनुभवणारे शेतकरी आता पंचनाम्याची आणि भरपाईची मागणी करत आहेत आमच्या ठीकठिकाणच्या बातमीदारांनी या नुकसानीचा घेतलेला वेध राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसात वादळी वारे आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात रब्बीच्या हरभरा आणि गव्हाचं तर अर्धापूर मुदखेड भोकर हिमायतनगर तालुक्यात केळीच्या बागांचं प्रचंड नुकसान झालं

सेनगाव तालुक्यात शेतात गारांचा खच पडला अन उभा असलेला गहु हरभरा जागेवरच आडवा झाला काढणीला आलेली ज्वारी पार सोपटली लातूर जिल्ह्यातही हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामातील गहु ज्वारी हरभऱ्यासह सर्वच पिकांचं आणि अनेक ठिकाणी आंबा द्राक्षं पपई या फळबागांचंही मोठं नुकसान झालं

पाच तालुक्यातील गहू हरभरा कांदा लिंबू भाजीपाला मका केळी संत्रा भुईमूग ही पिकं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठीम पुण्याहून स्वाती महाळंक प्रस्कार राज्यातल्या समस्त ग्रूजनांची मान उंचावेल अशी बातमी सोलाप्रातून आली आहे लेट्स क्रॉस द बॉर्डर ही परितेवाडीच्या डिसले गूरूजींनी दिलेली हाक ग्लोबल झाली आहे त्याबाबत हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यासाठी सोलापूरहून महेश पांठरेसह स्वाती महाळंक पुणे निधन ज्येष्ठ कवी आणि गीतकार मुरलीधर गोडे यांचं काल ठाण्यात त्यांच्या राहत्या घरी वृद्वापकाळानं निधन झालं

त्यांच्या इच्छेन्रसार त्यांचं देहदान करण्यात आलं हवामान दोन दिवसांपासून आलेला वादळीपाऊस आणि गारपिटीचा फेरा आजही विदर्भात तुरळक ठिकाणी दणका देणार आहे मात्र राज्याच्या इतर भागात आता हवामान कोरडं राहिल असा दिलासा हवामान खात्यानं दिला आहे